त्यामुळे सर्वांनीच स्रक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस निवडणक निकाल चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेसतामिळनाडूत द्रमुक केरळमधे डावी लोकशाही आघाडी पुद्च्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर आसाममधे भाजपानं बाजी मारली आहे

तर तामीळनाडू आणि पुद्च्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत असल्याचे संकेत आहेत

एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे तर एक जागा राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीला मिळाली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

तर या पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे

अशी माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे कोरोनाच्या प्रार्द्भावामुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बांधकाम मजुरांना तसेच घरकाम करणार्या कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी घेतला आहे

ही रक्कम तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या पहिल्या टाळेबंदीपासून दर महिन्याला पुणे जिल्ह्यातल्या उद्योगांच्या सर्वेक्षणावर आधारित अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो काल प्रसिद्ध झालेला तेरावा अहवाल तरी हेच सांगतो अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आता उत्पादन पूर्वपातळीवर येण्याबाबत मार्च महिन्यात जी अपेक्षा होती त्याहून अधिक काळ लागू शकतो असं वाटणार्याय उद्योजकांचं प्रमाणही वाढलं आहे मुळात ऑक्टोबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आणि निर्बंध शिथिल होत गेल्यानं मोठ्या उद्योगांतल्या परिस्थितीत फेब्रुवारीपर्यंत जेवढी सुधारणा झाली तितकी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांतल्या परिस्थितीत झाली नव्हती

साथीचा जोर आणि निर्बंध अजूनही कायम असल्यानं मे महिन्यात त्यात फारशी सुधारणा होण्याची चिह्नही दिसत नाहीत आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह रश्मी घासकडबी पुणे

मात्र ई कॉमर्स कंपन्या त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवत आहेत याविरुद्ध प्रशासनानं कारवाई करावी अथवा आम्हालाही व्यापाराला परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने काल केली

दीड महिन्यापासून व्यापारी महासंघाच्या अंतर्गत येणारी सर्व दुकाने बंद असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असतांनाही आपण प्रशासनाला सहकार्य करत आहोत मात्र तरी ई कॉमर्स च्या माध्यमातून अन्य कंपन्या व्यापार करत असल्याकडे महासंघाने प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे

मंडळाने गुणांकन पद्धती आणि वेळाचं नियोजन कसं असेल या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे

कोरोंना संसर्गाच्या द्सऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द झाल्या होत्या

ही व्याख्यानमाला सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या फेसब्रुक पेजवर सादर करण्यात येत आहे वाशीम शेतकरी केंद्र उभारणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक प्रशिक्षण मिळावं शेतमालाची प्रतवारी करणं फळं तांत्रिक पद्धतीनं पिकवणं शीतगृह साठवणूक आदी उद्देशानं संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून वाशिम इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुविधायुक्त शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्राची उभारणी केली जाणार आहे

कंधार गांजाची झाडे जप्त नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील गुंटूर शिवारात लावण्यात आलेली गांजाची झाडं स्थानिक पोलिसांनी छापा टाकून शनिवारी जप्त केली

या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हा रक्तसाठा जवळपास महिनाभर पुरण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉक्टर अरुण थोरात यांनी दिली

सातारा शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुकयातील कवठे इथल्या वेताळमाळ परिसरात वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला परभणी शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली ठोळा शिवारात रविवारी सायंकाळी वीज कोसळून दोघा मेंढपाळाचा मृत्यू झाला जितुर तालुक्यात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे फळबागांना मोठा फटका बसला हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसात वसमत तालुक्यांत वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक बैलही ठार झाला जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेडनेट आंबा फळांच मोठं नुकसान झालं आहे वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत या हवामानामुळं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे विदर्भात मात्र कमाल पारा चाळीस अंशांच्या आसपास आहे

काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार